मूंबईतल्या पश्चिम उपनगरात कोरोना नियंत्रणासाठी दहिसर बोरिवली कांदिवली आणि मालाडपर्यंतच्या भागात महानगरपालिकेनं विशेष मोहीम स्रू केली आहे

त्यानंतर आवश्यक ते औषधोपचार केले जातील किंवा गरज भासली तर कोरोना उपचार केंद्रामध्ये नेलं जाईल अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आता या भागातल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे

या शीघ्र कृती कार्यक्रमाचा शुभारंभ आज महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते अंधेरी इथल्या शहाजी राजे क्रीडा संकलात करण्यात आला

मूंबईतल्या प्रवाशांची संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे इतर जिल्हे आणि राज्यातल्या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे या प्रवाशांचं त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत विलिगीकरण केलं जात आहे जळगांव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय समितीनं काल भूसावळ बैठकीत इथं झालेल्या आढावा दिले जिल्ह्यातल्या कोरोना प्रादर्भावाचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यांचं केंद्रीय पथक जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे

कोरोना उद्देकाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध विषयां साठीच्या सामायिक प्रवेश परीक्षा पूढे ढकलण्यात आल्या आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत ही माहिती दिली या परीक्षा प्ढे ढकलण्याची अनेक विदयार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून नवं वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करू असही सामंत यांनी सांगितलं आय सी एस ई म्हणजेच भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे लॉकडाऊनमुळे शिल्लक राहिले पेपर मंडळाला आता घेऊ देण्याबाबत आपली भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तरच परीक्षा घ्यायला हरकत नाही अशी संदिग्ध भूमिका राज्य सरकारनं घेता कामा नये असही न्यायालयानं सुनावलं आहे लॉकडाऊन मुळे प्रढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे

या मागणी संदर्भात विचार करून लवकरच आपण आपला निर्णय कळव् असं मंडळानं सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं महाराष्ट्र दिल्ली आणि इतर राज्य सरकारांनी सुद्धा अशीच मागणी केंद्रीय मन्ष्यबळ विकास विभागाकडे केली होती

जैसे थे म्हणजे ते रद्द केले नसून त्यावरची प्ढील कार्यवाही सध्या थांबवली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं

कोरोनाचा प्राद्भाव टाळण्यासाठी स्रु केलेल्या संचारबंदीनंतर अनेक व्यवसाय स्रु झाले असले तरी आजही बंद असलेले सलून आणि पार्लर सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती ओबीसी कल्याण भूकंप तसंच मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी दिली आहे ते आज गडचिरोलीत बातमीदारांशी बोलत होते संचारबंदी लागू झाल्यापासून नाभिक समाज बेरोजगारीचा सामना करत आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या निर्देशांन्सार रेड झोन वगळून उर्वरित भागात आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबतही सरकार विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली

सोलाप्र जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्राद्र्भव ग्रामीण भागात कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे

कारागृहातील कैद्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये त्यांची काळजी घेण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेन्सार हे आदेश प्राप्त झाले आहेत

सरन्यायाधीश न्यायम्ती एस

बोबडे आणि न्यायाम्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए

बोपण्णा यांच्या पीठासमोर ऑनलाईन माध्यमातून सुनावणी झाली धार्मिक परंपरांमधल्या बारीक सारीक गोष्टीत न्यायालय लक्ष घालू शकत नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तसंच मंदीर व्यवस्थापनाने विवेकब्दधीनं निर्णय घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे

दरम्यान ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आपण केंद्र सरकार आणि मंदीर व्यवस्थापनासोबत योग्य तो समन्वय साधू असं ओदिशा सरकारनं न्यायालयाला सांगितलं तर राज्य सरकार आणि मंदीर व्यवस्थापानाशी संमन्वय राखत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता या यात्रेचं आयोजन करणं शक्य असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे दरम्यान ही सुनावणी केवळ ओदिशातल्या प्री इथल्या रथयात्रेशीच संबंधित आहे इतर कोणत्याही ठिकाणाशी संबंधित नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं आज सांगलीत आंदोलन केलं एका पेट्रोल पंपावर जाऊन आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या कोरोना संकटाच्यावेळी सरकारने केलेली पेट्रोल आणि डीझेल दर वाढ अन्यायकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले

पालघरमधे एप्रिल महिन्यात तीन व्यक्ती जमावानं केलेल्या मारहाणीत मरण पावल्यानंतर पोलीसांनी अनेक गावकऱ्यांना अटक केली होती त्यामुळे निर्माण झालेली कट्ता दूर करण्यासाठी पोलीसांनी तिथे विश्वास अभियान राबवायला सुरुवात केली आहे या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यामुळे पोलीसांविरुद्धच्या गावकऱ्यांच्या तक्रारी कमी झाल्या असल्याचं डहाणूचे पोलीस उपअधिक्षक मंदार धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे